यावेळी ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतील यावेळी पंतप्रधान मोदी हे नवीन शैक्षणिक धोरणाबाबतही बोलतील

मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे चौथ्यांदा या स्पर्धेचं आयोजन होत असून युवकांना चौकटीबाहेरचा विचार करण्यासाठी प्रवृत्त करण्यात ती यशस्वी झाली असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं सांगितलं आहे या हॅकेथॉनमध्ये दैनंदिन आयुष्यात सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या अडचणींवर उपाय सुचवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं जातं

केंद्रीय गृह मंत्रालयानं जारी केलेल्या या मार्गदर्शक सूचना राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिफारसींवर आणि केंद्रीय मंत्रालयांबरोबर केलेल्या सल्ला मसलतींवर आधारित आहेत

स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रमही सुरक्षित अंतर आणि आरोग्याचे इतर सर्व नियम पाळून साजरा करायचा आहे

स्थानिक परिस्थिनुसार प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील भागांमध्ये निर्बंध लागू करण्याचा अधिकार राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना देण्यात आला आहे राज्यांतर्गत आणि आंतर राज्य प्रवासी आणि माल वाहतुकीवर मात्र बंधन असणार नाही

वंदे भारत अभियान विविध देशांमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठीच्या वंदे भारत अभियानाच्या पाचव्या टप्प्याला आजपासून सुरुवात होत आहे

इतर राज्यांच्या रुग्ण बरे होण्याच्या दरांच्या तुलनेत हा सर्वात जास्त दर आहे

एका दिवसात रुग्ण बरे होण्याचा हा दिल्लीतील आजवरचा उच्चांक आहे

दिल्लीत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत देखील झपाट्याने घट होत असल्याचं आढळून येत आहे

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या उपचारांना प्रोत्साहन देण्यात देत आहे

कोरोनाबाधित नावे कोरोनाबाधितांची नाव जाहीर करण्याबाबत कोणतेही आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं काल नकार दिला

कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी बाधितांची नावं जाहीर करावीत अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल झाली होती

गेल्या सहा वर्षात देशात आरोग्य सुविधा अधिक गतिमान करण्यात आल्या असून सार्वजनिक आरोग्याच्या पायाभूत सुविधादेखील अधिक सक्षम झाल्या आहेत असं त्यांनी पुढे सांगितलं

यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातली मोठी इदगाह मैदानं आणि मशिदींमध्ये सामुदायिक नमाज पठण होणार नाही प्रशासनाच्या आवाहनानुसार भाविक आपापल्या घरातच अथवा जवळपासच्या मशिदीत नमाज अदा करणार आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी बकरी ईदनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत केरळमध्ये हा सण काल साजरा करण्यात आला केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी काल अयोध्येला भेट देऊन राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या तयारीचा आढावा घेतला

पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि दिल्लीतल्या भारतीय सास्कृतिक संबध परिषदेच्यावतीन लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दीनिमित्त स्वराज्य ते आत्मनिर्भर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आज सकाळी साडे दहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल या उद्योगाचं एका पत्राद्वारे अभिनंदन केलं आहे या निमित्त काल दूरसंवाद विभाग आणि भारतीय सेल्युलर ऑपरेटर संघटनेतर्फे एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होते

दूरसंचार क्षेत्रांचं यश सरकारन सुरु केलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमाला अनुलक्षून असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे

याद्वारे भारतीय नागरिक त्यांनी तयार केलेल्या लोगो साठीच्या रचना ऑनलाइन माध्यमातून सरकारकडं सादर करू शकणार आहेत

मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला मुंबई उच्च न्यायालय माहिती अधिकार कायद्याअंतर्गत याचिका केलेल्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी दूर दृश्य प्रणालीची व्यवस्था करून देण्याबाबत ठोस उपाय योजना तयार करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला काल दिले